स्वावलंबी भारत अभियानाअंतर्गत उत्पादन कामगार जमिन आर्थिक तरलता आणि उद्योगांसंबंधी कायद्याला विशेष प्रधान्य दिल्याचं अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या उपायांमुळे उद्योजकांना देशात व्यवसाय करणं सोपं होईल असं त्या म्हणाल्या स्थानिक उद्योजकांना जागतिक स्तरावर नेणं हा स्वावलंबी भारत अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं

सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या व्याख्येत बदल करण्यात आला असून या उद्योगांच्या गुंतवणूक तसंच वार्षिक उलाढालीच्या आर्थिक मर्यादेत वाढ करण्यात आली आहे या वाढीनंतरही त्यांना सुक्ष्म लघ्र आणि मध्यम उद्योग श्रेणीसाठीचे लाभ अविरत मिळत राहतील असं सीतारामन यांनी सांगितलं आर्थिक संकटात सापडलेल्या सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांसाठी कोणत्याही हमी आणि तारणाशिवाय तीन लाख कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध होईल अशी घोषणा त्यांनी केली

विकास कामांच्या कंत्राटदारांना कंत्राटं पूर्ण करण्यासाठी कमाल सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे

कर्मचारी भविष्य निधी योजनेत नियोक्ता तसंच कर्मचाऱ्याचा मे महिन्यापर्यंतचा हिस्सा केंद्र सरकार भरणार असल्याचं गरीब कल्याण योजनेत जाहीर करण्यात आलं होतं हा निर्णय पुढचे तीन महिने म्हणजेच जून जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठीही लागू राहील

निकषात न बसणाऱ्या खासगी आस्थापना आणि कर्मचाऱ्यांना पुढचे तीन महिने भविष्य निर्वाह निधीमध्ये बारा टक्क्यांऐवजी दहा टक्के अंशदान देण्याची सवलत देण्यात आली आहे

या योजनांमुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल असं सीतारामन म्हणाल्या स्वावलंबी भारत अभियानांतर्गत जाहीर या पॅकेजच्या उर्वरित मृद्यांबाबत आज आणि उद्या माहिती दिली जाणार आहे

येत्या एक जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे ड्विट संदेशाद्वारे या निर्णयाची माहिती देताना शहा यांनी नागरिकांना स्वदेशी उत्पादनंच अधिकाधिक खरेदी करण्याचं आवाहन केलं

या दोन्ही महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यानंतर या दोन्ही महिलांचे कोरोना विषाणू संसर्ग चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले

तिला एका खाजगी दवाखान्यातून मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय घाटीत दाखल करण्यात आलं होतं

यामध्ये रामनगर भावसिंगप्र्यातली नवयुग कॉलनी आरटीओ ऑफिस पद्मपुरा नंदनवन कॉलनीतल्या भुजबळनगर वृंदावन कॉलनी आणि रविकिरण कॉलनी तसंच गारखेड्यातल्या गांधी नगर आणि विजय नगर याचबरोबर सिल्कमिल कॉलनी कैलासनगर सिडको एन आठमधली चैतन्य हौसिंग सोसायटी घाटी परिसर भडकल गेट अरुणोद्य कॉलनी याठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण तर संजयनगर नंदनवन कॉलनीतल्या गंगाबावडी पुंडलिकनगर गल्ली क्रमांक दोन रेहमानिया कॉलनी गल्ली क्रमांक चार आणि सातारा इथं प्रत्येकी दोन रूग्ण हुसेन कॉलनी गारखेडा परिसर तीन आणि जयभवानी नगर परिसरात पाच रुग्ण आढळून आले आहेत

जालना जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले यात एका पंचवीस वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे हा तरुण दोन दिवसांपूर्वी मुंबई इथून खासगी वाहनाने रामनगर साखर कारखाना परिसरात आला आहे राज्य राखीव दलाच्या एका जवानासह परतूर इथल्या एक व्यक्तीचा अहवाल बाधित असल्याचा आला असून सातोना नजीक असलेल्या एका रुग्णाचा अहवालही काल दुसऱ्यांदा बाधित असल्याचा आला आहे

श्रीकांत यांनी दिली

अहमदनगर इथं काल एका ट्रेपन्न वर्षाच्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा पंच्वावन्न झाला आहे या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी प्रथम खासगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तसंच त्याच्या घशातला स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आला होता

राजेश टोपे यांच्या उपस्थितीत काल घरी सोडण्यात आलं मालेगावमध्ये बाधितांची आकडेवारी वाढली असली तरी परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही मुंबई पुणे मालेगाव इथं आरोग्य विभाग सुक्ष्म नियोजनाद्वारे नियंत्रणाचं काम अधिक परिणामकारक होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं टोपे यावेळी म्हणाले दरम्यान मालेगावचे महापालिका आयुक्त आणि सहायक आयुक्तांनाही या विषाणूची लागण झाली असल्याचं त्यांच्या तपासणी अहवालावरून स्पष्ट झालं आहे

तिला रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे या आजारपणाबद्दल आपल्या भावना व्यक्त करत तिने या आजाराला न घाबरण्याचं आवाहन केलं आहे

सर्व जिल्हाधिकारी तसंच पोलिस प्रम्खांना हे आदेश देण्यात आले आहेत या विशेष पथकांनी महामार्गांवर लक्ष ठेवावं आणि या कामगारांना राज्याच्या सीमेपर्यंत प्रवासासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी असं खंडपीठानं सांगितलं आहे यासंदर्भात न्यायालयानं स्वत याचिका दाखल करून घेत हे निर्देश दिले आहेत

मुख्यमंत्री मदत निधीतून ही रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आल्याचं ते म्हणाले

एसटी महामंडळानेही आतापर्यंत तीनशे बसच्या माध्यमातून हजारो स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवलं आहे

औरंगाबादहून गोरखपूरसाठी जाणारी रेल्वे काल रात्री खाना झाली

नांदेड इथून काल सायंकाळी नांदेड लखनौ ही कामगारांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली

प्रवाशांची तपासणी करूनच त्यांना रेल्वेत प्रवेश दिला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे

औरंगाबाद इथून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या रेल्वेसाठी लातूर इथून कामगारांना काल पाठवण्यात आलं

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं काल जाहीर केलेल्या नियमावलीत हे स्पष्ट करण्यात आलं आहे यावेळी म्र्तीकारांसह सार्वजनिक मंडळं स्थानिक स्वराज्य संस्था आणि घरग्ती उत्सव साजरा करणाऱ्यांसाठी देखील नियमावली तयार करण्यात आली आहे राज्यात ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच आणि उपसरपंच पदांच्या निवडीसठी ग्रामपंचायतींच्या बैठका घेण्यास राज्य सरकारनं संमती दिली आहे मात्र ग्रामसभांना प्ढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबतचे आदेश जारी केले असल्याचं काल सांगितलं

कोरोना विषाणू प्रादर्भावामुळे लागू असलेल्या संचारबंदी काळात सातत्यानं बंदोबस्तावर तैनात पोलिस कर्मचाऱ्यांना विश्रांती देण्याच्या दृष्टीनं ही मागणी केल्याचं देशमुख यांनी सांगितलं आहे मुस्लिम बांधवांचा रमजान ईदचा सणही तोंडावर आला आहे त्यासाठी बंदोबस्ताची आवश्यकता देशमुख यांनी वर्तवल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे राज्यात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी एकच महा परवाना देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे त्यांनी काल औरंगाबाद इथं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला त्यानंतर वार्ताहर परिषदेत ते बोलत होते उद्योगांना सध्या कामगार उपलब्धतेचा प्रश्न उभा राहू नये साठी औद्योगिक कामगाराचा ब्यूरो स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ते म्हणाले

दरम्यान औरंगाबाद इथं चिकलठाणा औद्योगिक परिसरातल्या केंद्रीय फ्लास्टिक आणि अभियांत्रिकी संस्था सिपेट च्या इमारतीत पुढच्या महिन्याभरात कोविड उपचारासाठी विशेष रुग्णालय सुरु करणार असल्याचं पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर केलं काल या इमारतीची त्यांनी पाहणी केली

तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याचं फड यांनी सांगितलं

राज्यातल्या मोजक्याच वैद्यकीय संस्थांमध्ये अशा प्रकारची मशीन असल्याचं ते म्हणाले

या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ राह्ल पाटील यांनी शासनाकडे केली आहे दरम्यान आमदार पाटील शहरातल्या नागरिकांना भाजीपाला आणि फळं वेळेवर उपलब्ध होण्यासाठी ते योग्य भागात शेतकऱ्यांकडून खरेदी करुन नागरिकांना मोफत वाटप करत आहेत या योजनेचा शुभारंभ काल करण्यात आला

आपल्या तीन मित्रांच्या सोबतीने लोमटे थेट शेतकऱ्यांकड्रन भाजीपाला खरेदी करून ग्राहकाला घर पोहोच भाजीपाला प्रवतात याबाबत लोमटे यांनी अधिक माहिती दिली याचा ग्राहकाला फायदा आहे की आम्ही निर्जंतुक भाजीपाला देतो शेतक यांच्या शेतातून घेतो आणि त्याचे वर्गीकरण करून आम्ही ग्राहकापर्यंत निर्जंतुक करून पोहच करतो त्यांना घराबाहेर गरज येण्याची नाही येत लॉकडाउनचा प्रेप्र पालन होण्यासाठी खूप फायदा होऊ शकते चांगली भाजी घर पोहोच मिळत असल्याने घरातून बाहेर पडण्याची आवश्यकता नसल्याची प्रतिक्रिया एका गृहिणीने व्यक्त केली आहे

जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत यानुसार विषम तारखेस सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्ह्यात सर्व प्रकारची किरकोळ विक्रेत्याची दुकानं उघडी राहतील सर्व घाऊक विक्रेत्याची दुकानं दुपारी तीन वाजेनंतर आणि सम दिनांकास पूर्ण दिवस खुली राहण्यास परवानगी देण्यात आली आहे वाहतूक पास नसलेल्या वाहनांवरची बंदी मात्र कायम आहे दुसरीकडे दहा जणांच्या उपस्थितीत घरगूती विवाह करण्यासदेखील परवानगी देण्यात आली आहे

या योजनेमुळे खतांची आणि बियाणांची अधिक दरानं विक्री होणार नाही यामधून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होणार नाही असं आमदार पवार यावेळी म्हणाले

या मास्कला सर्व ग्रामीण भागात ग्रामपंचायती खाजगी डॉक्टर्स नागरिक आणि अनेक स्वयंसेवी संस्था सहकारी संस्थांकडून मोठी मागणी आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

यामध्ये पैठण तालुक्यातल्या ब्राह्मणगाव शिवारात विहिरीचं खोदकाम करणाऱ्या दोन मज्रांचा समावेश आहे या द्र्घटनेत पाच जण जखमी झाले गंगापूर तालुक्यातल्या गुरुधानोरा इथंही वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या केदरखेडा जवखेडा बरंजाला पिंपळगाव कोलते या भागात काल सायंकाळी वादळी वारा आणि मेघ गर्जनेसह पाऊस झाला तासभर झालेल्या पावसामुळे उन्हाळी मका आणि बियाणे कांदा पिकांचं न्कसान झालं जाफराबाद तालुक्यातल्या काही भागातही पावसानं हजेरी लावली बामखेडा इथं वीज पडून एक बैल दगावल्याचं वृत्त आहे नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातही काल वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली दरम्यान मराठवाड्याच्या अनेक भागात पुढचे तीन दिवस वादळ वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे

सातारा जिल्ह्यातून ऊसतोडीचं काम करून ते परत आले आहेत

कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळे पूर्वीप्रमाणे निघणार का असा प्रश्न वारकर्यांना पडला असून त्याबद्दल माहिती देण्याची मागणी चिखलीकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे

नांदेड जिल्ह्यातल्या सर्व क्रषि उत्पन्न बाजार समितीमधून शेतीमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू झाले आहेत भोकर इथल्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं काल औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आलं